भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात पाऊण टक्के कपात करायचा निर्णय घेतला आहे

रिझर्व्ह बँकेच्या नाणेविषयक धोरण समितीनं आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला

एस एफ

आर आर

चालू आर्थिक वर्षात तसंच आगामी वर्षात स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या वाढीवर सद्यस्थितीचा परिणाम होईल एकंदर मागणी घटेल त्यामुळे नजिकच्या भविष्यकाळात अनिश्वितता आणि नकारात्मक परिणाम दिसतील असं बँकेनं म्हटलं आहे

सीतारामन रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या व्याजदरात कपातीच्या निर्णयाचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी स्वागत केलं आहे बँकेनं कमी केलेल्या व्याजदराचा ग्राहकांना लवकरात लवकर लाभ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करताना कर्ज हप्त्यांच्या वसूलीला दिलेली तीन महिन्यांची स्थगिती मोठा दिलासा देणारी असल्याची भावना अर्थमंत्री सीतारामन यांनी व्यक्त केली आहे देशाची अर्थव्यवस्था या संकटाचा सामना करण्यासाठी भक्कम असल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे यामुळे उद्योग व्यवसायांवरचा व्याजाचा ताण कमी होईल त्यामुळे आर्थिक व्यवहारांना गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

कोरोना संकटाच्या पार्बंभूमीवर लागू केलेली देशव्यापी संचारबंदी आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता रिझव्हं बँकेकडून हे निर्णय अपेक्षित होते असं त्यांनी म्हटलंय मात्र देशातल्या बँका आणि वित्तीय संस्थांनी कर्जवसुली तीन महिन्यांसाठी स्थगित करावी असा केवळ सल्ला देऊन या बँका ऐकणार नाहीत

सर्व कर्जाच्या वसूलीलाला तीन महिन्यांची स्थगिती देण्याची घोषणा केल्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे मात्र बक्तिकडून या घोषणेची अंमलबजावणी करून घेण्यासाठी सतत पाठप्रावा करून त्यांच्यावर दबाव ठेवावा असंही त्यांनी म्हटलं आहे

राजेश टोपे ट्रेसिंग टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीवर कोरोनाशी लढा देण्यावर प्रशासनानं भर द्यावा आणि जनतेनेही या कामात सहकार्य करावं असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे ते आज सामाजिक संपर्क माध्यमावरून बोलत होते कोरोनाबाधितांवर योग्य पद्धतीने उपचार सुरू असल्यामुळे रुग्णांचा उपचारांना योग्य प्रतिसाद मिळून रुग्णांचं बरं होण्यांच प्रमाण आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णसेवा सुरू ठेवावी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा असावा यासाठी रक्तदात्यांनी रक्तदान करावं असं आवाहन टोपे यांनी केलं आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्यामुळे आता बाहेरच्या बाधित देशातून संसर्ग होण्याचा धोका नाही मात्र देशातल्या रुग्णांपासून संसर्गाचा धोका संभवतो त्यामुळे सर्वांनी समाजाच्या थेट संपर्कात येणं टाळावं असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं

नागपाडा पोलीसांच्या वतीन गरजूंना जेवणाचे डबे आणि आवश्यक वैद्यकीय साधन पुरवली जात आहेत नागपाडा पोलीस ठाण्याच्या प्रमुख शालिनी शर्मा आणि त्यांचे अन्य अधिकारी नागपाडा परिसरात लोकांना हातमोजे आणि मास्क वाटतानाच नागरिकांनी घरीच राहावं असं आवाहनही ते करत होते खाजगी कंपन्याही डोनेशन तसंच वेगवेगळ्या माध्यमातून मदतीचा हात देत आहेत

तसंच विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी वानखडे स्टेडियम देण्याचा प्रस्तावही असोसिएशननं राज्य सरकारला दिला आहे

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या खासदारांचं एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे काँग्रेसनं त्यांच्या खासदारांचं एक महिन्याच वेतन प्रधानमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे तसच त्यांच्या आमदारांच एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे उद्योगपती राहुल बजाज तसच अभिनेता ऋतिक रोशन कपिल शर्मा आणि दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू यांनीही आर्थिक आणि वैद्यकीय साधन देण्याचं आश्वासन दिलं आहे

ताज हॉटेल्स समूहानं विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी आपले हॉटेल तयार ठेवण्याची प्रस्ताव राज्य सरकारला दिला आहे तसंच वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना ताजतर्फे जेवणाची पाकिटं दिली जात आहेत कोल्हापूरच्या आई श्री अंबाबाईच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं कोरोना विरुद्धच्या लद्यासाठी दोन कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आज या मदतीची घोषणा केली नितीन गडकरी कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रस्ते वाहतूक आणि राज्यमहामार्ग मंत्री नितीन गडकरी आपलं एक महिन्याचं वेतन प्रधानमंत्री मदत कक्षाला देणार आहे जास्तीत जास्त लोकांनी या संकटावर मात करण्यासाठी मदत करावी असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानेही कोरोना उपचार आणि प्रतिबंधासाठी पन्नास लाख रुपये मदत दिली आहे

टोपे यांनी आपल्या ट्विर संदेशात या सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदनही केलं आहे शरद पवार गोरगरीब आणि असंघटीत कामगारांसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या मदतीची योग्य अंमलबजावणी घेणं आवश्यक असल्याचं मत राष्ट्र्वादी काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे ते सामाजिक संपर्क माध्यमावरून बोलत होते या लॉकडाऊनच्या काळात आथिंक ताण पडला तर थोडा सहन करावा आणि प्रत्येकाने आपल्यापेक्षा वंचिताला मदतीचा हात द्यावा असं आवाहन पवार यांनी केलं कोरोना प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी पूर्णवेळ घरात थांबणं आवश्यक असल्याचं पवार यांनी नमूद केलं अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरून विचारलेल्या प्रशांनाही पवार यांनी उत्तरं दिली

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी आज करोना विषाणूच्या प्रदुर्भावासंबधी विविध मुद्द्यांवर देशातल्या सर्व राज्यांचे राज्यपाल नायब राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनातून चर्चेत भाग घेतला समाजाच्या सामूहिक प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची गरज आहेअसं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं

गोयल यांनी आज ई कॉमर्स आणि लॉजिस्टिक उद्योगक्षेत्राच्या प्रतिनिधींसोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते यावेळी गोयल यांनी देशभरात या उद्योग क्षेत्रांना लोकांपर्यंत अत्यावश्यक तसंच जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करताना येत असलेल्या समस्या आणि उपाययोजनांबाबत चर्चा केली

या दोघांच्या नमुना चाचणीतून त्यांना कोरोनाची लागण झालेलं नसल्याचं काल स्पष्ट झालं होतं त्यामुळे या दोघांपैकी एकाला कालच घरी सोडलं होतं

जालना शहरासह जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस सुरू झाला असून ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे